गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या सहा राज्यातल्या प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

या प्रकल्पांमधल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा मिळेल पंतप्रधानांचा विश्वास

देशभरात उद्यापासून कोरोनावरील लसीकरणाची रंगीत तालीम केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी घेतला तयारीचा आढावा

डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं विक्रमी संकलन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ आजपासून सुरू लाईट हाऊस देशातील सर्वसामान्य माणसासाठी वाजवी दारात घरांची उभारणी करण्यास केंद्र सरकारचं प्राधान्य असून नव्या प्रकल्पांमध्ये शहरी भागातील घरांसाठी आवश्यक असं सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरल्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान अर्थात जीएचटीसी अंतर्गत लाईट हाऊस प्रकल्पांचं कोनशिला अनावरण आणि पायाभरणी झाली त्यावेळी ते बोलत होते या प्रकल्पांद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील घटकांना स्वस्त किमतीत हक्काचं घर मिळेल तसंच यातल्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशातील गृहनिर्माण क्षेत्र अधिक सक्षम होईल असं मोदी म्हणाले

त्यासाठी प्रत्येक राज्यातील प्रकल्पासाठी वेगळ्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे हे प्रकल्प अत्यंत कमी कालावधीत पूर्ण केले जातील वर्षभरात एक हजार घरांची उभारणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य ठेवण्यात आलं असून त्यानुसार दररोज अडीच ते तीन घरांची उभारणी पूर्ण होईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं ध्वनी इंदौर में जो घर बन रहे हैं उनमें ईट और गारे की दीवारें नहीं होगी बल्कि प्री फेबरीकेडिट सेंडविच पैनल सिस्टम इसमें इस्तेमाल होगा राजकोट में टनल के जरिये मोनोलिथिक कॉन्क्रीट कन्सट्रक्शन इस टेक्नोलॉजी का उपयोग करेंगे फ्रांस की इस टेक्नोलॉजी से हमें गति भी मिलेगी और घर आपदाओं को झेलने में ज्यादा सक्षम भी बनेगा चेन्नई में अमेरिका और फिनलैंड की प्री कास्ट कॉन्क्रीट सिस्टम का उपयोग करेंगे जिससे घर तेजी से भी बनेगा और सस्ता भी होगा रांची में जर्मनी के थ्री डी कन्सट्रक्शन सिस्टम से घर बनाएंगे इसमें हर कमरा अलग से बनेगा और फिर पूरे स्ट्रक्चर को वैसे ही जोड़ा जाएगा जैसे लेगो ब्लॉक्स के खिलौनों को जोड़ते हैं अगरतला में न्यूजीलैंड की स्टील फ्रेम से जुड़ी टेक्नोलॉजी से घर बनाए जा रहे हैं जहां भूकंप का खतरा ज्यादा होता है वहां ऐसे घर बेहतर होते हैं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यावेळी उपस्थित होते त्रिपुरा झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हे प्रकल्प राबवण्यात येणार असून या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमामध्ये वाजवी दरातील शाश्वत गृह निर्मितीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आशा पुरस्कारांची आणि प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा आणि वितरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं गृहनिर्माण क्षेत्रांतील नव्या तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रारंभही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला

यामध्ये सार्वजनिक जागांवरील परवडणाऱ्या घराच्या उभारणीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल मध्य प्रदेशला विशेष प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच ग्रहनिर्माण क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल दुसरा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारही मध्य प्रदेशला मिळाला छिंदवाडा खुराई स्थानिक प्रशासनानं उत्तम बांधकामाचा पुरस्कार पटकावला पंतप्रधानांनी आज पायाभरणी केलेल्या महत्त्वाकांक्षी लाईट हाऊस प्रकल्पामध्ये इंदूरचाही समावेश आहे

नं फायझर आणि बायो एन टेकनं विकसित केलेल्या कोरोना विषाणूवरील लसीला तातडीच्या किंवा अणीबाणीच्या वेळी वापरासाठी देण्यात येणारी परवानगी दिली असल्याचं स्पष्ट केलं आहे यामुळं युरोप आणि उत्तर अमेरिकेत आधीच उपलब्ध झालेली ही लस गरीब देशांनाही लवकरच उपलब्ध होईल अर्थात त्या त्या देशाच्या औषध नियंत्रक यंत्रणेनं याला परवानगी देणं आवश्यक आहे

च्या शिफारस ग्राह्य धरतात अमेरिका ब्रिटन युरोपियन महासंघ आणि इतर अनेक देशांनी या लसीला आधीच मान्यता दिली आहे जागतिक आरोग्य संघटनेनं प्रमाणित केलेल्या सुरक्षितता आणि गुणवत्ता निकषांनुसार या लसीची पडताळणी करून या देशांनी मान्यता दिली असल्याचं आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे कोविड डाय रन देशात उद्यापासून होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या रंगीत तालमीच्या तयारीचा आढावा आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला या मोहिमेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही शंका आल्यास त्याचं त्वरीत निरसन करण्यासाठी टेलिफोन ऑपरेटर्सची संख्या वाढवण्यात आली आहे लसीकरण होणार असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शक सूचनांचे नियमांचे पालन काटेकोरपणे होत आहे याची खातरी करून घेण्याचे आदेश डॉ हर्ष वर्धन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात अचूक समन्वय साधला जाईल यावर भर देण्याची सूचनाही त्यांनी केली दिल्लीतील लसीकरण तालमीबाबत त्यांनी दिल्लीचे आरोग्य सचिव अमित सिंगला यांच्यासह संबधित सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी या मोहिमेची तयारी पूर्ण झाल्याची खातरी करून घेतली देशभरात लसीकरण करताना कोणतीही अडचण येऊ नये संभाव्य अडचणींची आधीच कल्पना यावी यासाठी ही प्रायोगिक तत्वावरील मोहीम काही निवडक ठिकाणी राबवण्यात येत आहे या साठीची सर्व तयारी योग्य रीतीनं झाल्याबद्दल डॉ हर्ष वर्धन यांनी समाधान व्यक्त केलं महाराष्ट्रातील पुणे नागपूर जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे कोरोना लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून केंद्र शासनानं मान्यता देताच कोणत्याही क्षणी लसीकरणाला सुरुवात करता येऊ शकेल अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली

ब्रिटन विमान भारत आणि ब्रिटन दरम्यानची विमान वाहतूक या महिन्याच्या आठ तारखेपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज ट्वीट करून ही माहिती दिली

एस टी संकलन डिसेंबर महिन्यात झालं आहे

एस टी

एस टी

अर्थव्यवस्था सुधारत असल्यानं आणि करचुकवेगिरी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध कठोर उपाययोजनांमुळं जी एस टी संकलनात वाढ झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं आहे

संपूर्ण जगाची भू राजकीय परिस्थिती पाहता भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास माजी राजनैतिक अधिकारी अशोक सज्जनहार यांनी आज आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला सुरक्षा परिषदेची भविष्यातील धोरण ठरवण्याताही भारत योगदान देईल असं सज्जनहार म्हणाले

देशातील कला संस्कृती प्राचीन वारसा आणि इतिहास यांच्या साक्षीदार असलेल्या अनेक अमूल्य वस्तूंचे हे संग्रहालय आहे सोमवार आणि सरकारी सुट्टया वगळता इतर सर्व दिवशी हे संग्रहालय खुलं असेल इथं भेट देऊ इच्छीणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे

भेट देणाऱ्या नागरिकांना कोविड सुरक्षिततेचे सर्व प नियम पाळणं अनिवार्य आहे असं संग्रहालय व्यवस्थापनानं म्हटलं आहे आसाम ईशान्येकडील राज्याच्या प्रगती आणि विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिशा दिली असल्याचं प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे गुवाहाटी इथं आज ते पत्रकारांशी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम प्रशासनामुळं गेल्या सहा वर्षात आसाम आणि ईशान्येकडील अन्य राज्यांनी चांगली प्रगती केली आहे आसाम सरकारनं पर्यावरण आणि वन्यप्राणी संवर्धनावर भर दिला असून आसाममध्ये हिरवाई क्षेत्र वाढलं आहे आसाममध्ये त्यांच्या कार्यकाळात साडेआठ कोटी झाडं लावण्यात आली असल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं मानस राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या वाढली असून काझीरंगातील गेंड्याच्या शिकारीला आळा घालण्यात यश आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं

या करारामुळे जम्मू काश्मीरमधील कृषी क्षेत्राला चेहरामोहरा बदलणार आहे सफरचंद अक्रोड चेरी यासह फुलांच्या लागवडीवर अधिक भर दिल्यास इथल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न तीन ते चार पटीनं वाढू शकतं

सफरचंद अक्रोड चेरी ऑलिव्ह लिची अशा फळांचे ब्रँडिंग मार्केटिंग करण्याकरता आणि जीआय टॅगिंग मिळवण्यावरही भर देण्यात येणार आहे उद्धव ठाकरे पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहीजे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत माझी वसुंधरा ई शपथ उपक्रम राबविण्यात येणार आहे या उपक्रमाचा ऑनलाईन प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते